अमेरिकेत ह्यस्टन इथं काल हाऊडी मोदी कार्यक्रमात अनिवासी भारतीयांना संबोधित करताना ते बोलत होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यावेळी उपस्थित होते दहशतवाद समूळ नष्ट करण्याची वेळी आली आहे कोणत्याही देशाचे नाव न घेता त्यांनी दहशतवाद कोण पोसतोय हे सगळ्या जगाला माहित आहे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे या दहशत वादाविरूद्धच्या लढाईत खंबीरपणे उभे असल्याचं ते म्हणाले

मोदींच्या नेतृत्वात मजबूत आणि संपन्न भारत घडताना जग पाहत असल्याचंही ते म्हणाले

उस्मानाबाद इथं काल पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीनंतर महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली

महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महाराष्ट्र साहित्य परिषद मुंबई साहित्य संघ मराठवाडा साहित्य परिषद विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थांसह संलग्नित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते उस्मानाबाद जिल्ह्यातले ज्येष्ठ ग्रामीण कथाकार प्राध्यापक भास्कर चंदनशिव शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे आणि हिंदी साहित्य विश्वात नावलौकिक प्राप्त केलेले अमरावती इथले लक्ष्मण नथ्जी शिरभाते यांचा जाहीर सत्कार साहित्य संमेलनात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचंही ठाले पाटील यांनी यावेळी सांगितलं

देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली

यात सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला विधानसभा मतदार संघात शंकर सरगर सोलापूर मध्य मध्ये फारुक शाब्दी सोलापूर दक्षिणमध्ये सुफीया शेख आणि प्ण्यातील पुणे कॉन्टोनमेंट मतदारसंघातून हिना मोमीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी ही यादी जाहीर केली पहिल्या यादीत पक्षानं तीन उमेदवार जाहीर केले होते

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले शरद पवार यांनी शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेत झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर साताऱ्यात रॅली काढून शक्तीप्रदर्शनं केलं खासदारकीचा राजीनामा देऊन नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपत गेलेले उदयनराजे भोसले आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टिका केली प्रण्यात राष्टवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा झाला यावेळी पवार यांनी युतीच्या सरकारवर टीका केली

घटस्थापनेच्या दिवशी ही निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान होईल यानिमित्त मंदीरात काल विधीवत कापसाची गादी तयार करुन आणि देवीला भंडारा अर्पण करण्यात आला

जालना इथं पक्षाच्या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांसाठी इच्छूक अशा पंधरा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या

इराणच्या हसन याझदानी बरोबरच्या अंतिम लढतीत घोट्याला दुखापत झाल्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं

हे या स्पर्धेतलं भारताचं पाचवं पदक आहे कांस्य पदक जिंकूनही राहल आवारे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरु शकला नाही

ते एकोणसत्तर वर्षांचे होते आलमगीर अदब या संस्थेची स्थापना करुन खुर्शीद यांनी साहित्यिक चळवळीला चालना दिली होती त्यांच्या पार्थिवावर आज पंचकुंआ कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर भाग्यश्री परांजपे गोडबोले यांचंही काल निधन झालं

आतापर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले प्रवेश रद्द केलेले आतापर्यंत कोणत्याही फेरीत प्रवेश न मिळालेले प्रवेश नाकारलेले तसंच दहावीच्या फेरपरीक्षेत एटीकेटी सवलत घेऊन उत्तीर्ण झालेले आणि नव्याने अर्ज भरलेले विद्यार्थीही या फेरीत सहभागी होऊ शकतील असं प्रभारी शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांनी सांगितलं आहे